केंद्राचा दूरसंचार विभाग आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर संघटनेच्या वतीनं दरवर्षी याचं आयोजन करण्यात येतं सर्वसमावेशक नवोन्मेश अत्याधुनिक सुरक्षित आणि शाश्वत अशी या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना असून पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाला धरून ती आखण्यात आली आहे द्रसंचार क्षेत्रात देशी आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित कारण आणि नवीन संशोधनाला प्रोत्साहन देण हा यामागचा मुख्य उद्देश आहे या परिषदेत विविध विभागाचे मंत्री मोबाईल क्षेत्रातील देशी आणि परदेशी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ञ सहभागी होणार आहेत

हा या वर्षातला शेवटचा भाग आहे

भारत बायोटेक कोरोन विषाणूवर स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सीन ही लस विकसीत करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीनं लशीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय औषध नियंत्रकांकडं परवानगी मागितली आहे यामुळं लशीच्या वापराची परवानगी मागणारी भारत बायोटेक ही फायझर आणि सिरम इन्स्टिट्युट यांच्यानंतरची तिसरी कंपनी ठरली आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या म्हणजेच आयसीएमआरच्या सहकार्यानं भारत बायोटेकतर्फे कोव्हॅक्सीन या लशीची निर्मिती होत असून सध्या या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे

लस सुरक्षित आणि प्रभावी ठरत असल्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध असले तरच आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळू शकते ब्रिटन लस ब्रिटनमध्ये आज लसीकरण सुरू होत असून कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी लसीकरण मोहीम राबविणारा हा पहिला देश ठरणार आहे देशातल्या डॉक्टरांना लशीचं वितरण करण्यापूर्वी ती सरकारी रुग्णालयांमध्ये आधी उपलब्ध केली जाणार आहे ब्रिटननं गेल्या आठवड्यात फायझर आणि बायो एनटेक या कंपन्यांनी विकसीत केलेल्या लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे

ब्रिटननं चार कोटी डोसची मागणी नोंदवली आहे भारत बंद शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत

दिल्लीसह देशभरातल्या सर्व बाजारपेठा मात्र सुरूच राहणार असल्याचं अखिल भारतीय व्यापारी संघटनेनं सांगितलं आहे वाहतूक सेवाही कार्यान्वितच असेल असं अखिल भारतीय वाहतूकदार कल्याण संघटनेनं स्पष्ट केलं आहे भारत बंद मध्ये आपला सहभाग नसेल असं या दोन्ही संघटनांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत सांगितलं आहे दरम्यान आजच्या बंदमुळं विमानतळावर पोहोचण्यात अडचणी आल्यास कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारता तिकीटधारकांना दुसऱ्या कोणत्याही दिवशी प्रवास करता येईल असं एअर इंडियानं जाहीर केलं आहे मुंबई भारत बंद शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा मुंबईवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही शहरातली बेस्ट बस सेवा आणि टॅक्सी सेवा सुरूच राहणार असल्याचं संबधित संघटनांनी सांगितलं आहे तसंच उपनगरी रेल्वे हॉटेल दुकाने व्यापारी आस्थापनेदेखील नियमित सुरू राहणार आहेत नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज मात्र बंद राहणार आहे

यूएनसीटीएडीच्या जिनिव्हा इथल्या मुख्यालयात काल पुरस्कार वितरण सोहळा झाला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठीच्या जगातल्या सर्वोत्तम पद्धतींचा आणि त्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी या पुरस्कार दिला जातो

फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल मोदी यांनी दुःख व्यक्त करतानाच दहशतवाद कट्टरतावाद आणि मूलतत्त्ववाद यांच्याविरोधातल्या लढ्याला भारताचा पूर्ण पाठींबा असल्याचं त्यांनी सांगितलं भारत नेपाळ भारत आणि नेपाळ आंतरसरकार समितीची काल व्यापार आणि सीमारेषेवरील वाहतूक या संदर्भात बैठक झाली या मुद्द्यांवर दोघांमध्ये झालेल्या करारांचा यावेळी आढावा घेण्यात आला दोन्ही देशांच्या व्यापार सचिवांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली दोन देशांमधील व्यापारी आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं जातं जावडेकर दिल्ली आणि संपूर्ण उत्तर भारतातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्रसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे वायू प्रदूषणावर केंद्र आणि राज्य पातळीवर करायच्या उपाययोजना संदर्भात काल नवी दिल्लीत झालेल्या चौथ्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते

उत्तर भारतात विशेषतः दिल्ली एन सी आर भागात औद्योगिक पदार्थांचं उत्सर्जन वाहन प्रदूषण आणि इमारतींचं पाडकाम यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे असंही जावडेकर यांनी यावेळी सांगितल क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना आज सिडनी इथं खेळला जाणार आहे

मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे